कृषी क्षेत्र आणि शेतक यांना बळकट करण्यासाठी सरकार पूर्णपणे समर्पित असल्याच प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल

पश्चिम बंगालमधील शेतकरी आणि पश्पालक आता मंंबई प्णे नागपूर आणि महाराष्ट्राच्या अन्य बाजारपेठांशी जोडले जातील असे ते म्हणाले आतापर्यंत रेल्वे वेगवेगळ्या राज्यांना एकमेकांशी जोडत होती आणि आता ते देशातील कृषी बाजारांना जोडेल ही किसान रेल्वे शेतीवर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल घडव्न आणेल यामुळे शित साखळी बळकट होईल असे पंतप्रधान म्हणाले

त्वरितरित्या अगदी कोणत्याही लहान सहान शेतमालाला कमीत कमी किंमतीत चांगल्या बाजारात ही किसान रेल पोहचवेल असेही ते म्हणाले

त्याबरोबरच उपचाराखालील रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे

चालक विरहित मेट्रो वेगानं होणाऱ्या शहरीकरणाच्या माध्यमातून सरकार आव्हानांचं संधीत रुपांतर करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी आज दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाइन इथून द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या पहिल्या चालकविरहित मेट्रो रेल्वेची स्रुवात केली त्यावेळी ते बोलत होते त्याचबरोबर त्यांनी विमानतळ एक्सप्रेस मार्गावरील पूर्णपणे कार्यरत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचंही उद्घाटन केलं याम्ळे देशातल्या कोणत्याही भागातून जारी केलेलं रुपे डेबिट कार्ड असलेल्या व्यक्तीला ते कार्ड वापरुन विमानतळ एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येईल

यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते मात्र पालिका आयुक्तांनी रविवारी परिपत्रक काढून याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत कोरोनाच्या संकटावस्थेमुळे ब्रिटनमध्ये संसर्ग प्रसार वाढल्याने ब्रिटनयुरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे नितीन गडकरी करंज या झाडांच्या बियांपासून तंत्रज्ञानाचा वापर करून बायोडिझेल निर्मिती होऊ शकते हे सिध्द झालं आहे

या ढेपीवर अधिक संशोधन करून शेतकाऱ्यांसाठी कीटकनाशक कसं तयार करता येईल यावर संशोधन व्हावंअशी अपेक्षा महामार्ग रस्ते वाहत्क आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूर इथं व्यक्त केली एका स्वयंसेवी संस्थेतर्फे करंजच्या झाडाच्या हजारो रोपट्यांचं गडकरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं यावेळी बोलताना गडकरी म्हणाले कीकरंजपासून निर्माण झालेलं हे जैविक इंधन आपल्या परंपरागत डिझेलपेक्षा चांगलं आणि प्रद्वषण न करणारं आहे

मार्गदर्शक सूचना जारी चालू वर्षाला निरोप आणि नव वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणानं करण्यासंदर्भात आज राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारे धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करू नये मिरवण्का काढू नयेत फटाक्यांची आतषबाजी करू नये तसंच ध्वनीप्रद्रषणासंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन करावं अशा सूचना मदत आणि प्नर्वसन विभागानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे

नागरिकांनी समुद्र किनारी बागेत रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं येऊन गर्दी न करता शारीरिक अंतर राहील राहील तसंच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे

स्वच्छ सुंदर संपन्न समर्थ स्वावलंबी अशा स्वर्णीम भारताच्या निर्मितीसाठी मेक इन इंडिया स्टार्ट अप इंडियासारखे अनेक प्रकल्प राबवले जात आहेत पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी करणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे युवक तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व देशाला आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने घेऊन जावे असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज केले

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना रमेश पोखरियाल म्हणाले हे शैक्षणिक धोरण राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तराचे असून नावीन्यपूर्ण आहे शिक्षणाचा आणि शिक्षकांचा दर्जा स्धारण्याचे यात प्रयत्न करण्यात आले असून संशोधनावर अधिक भर देण्यात आलेला आहे

भावना गवळी अस्मानी संकटाम्ळे न्कसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांना जाचक अटींदवारे त्रास देणाऱ्यावीमा कंपन्यांवर कारवाई करावी आणि पिकविम्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली यवतमाळ जिल्ह्यात ईफको टोकियो कंपनी कार्यालयापुढे गवळी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी घेराव घालून जवाब दो आंदोलन केले यावेळी त्या बोलत होत्या सरकार कुणाचेही असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून आमची बांधिलकी जनतेशी सर्वसामान्य शेतकऱ्यांशी आहे यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे अतोनात असे न्कसान झाले